येत्या स्वातंत्र्य दिनी महिला बचत गटाच्या वैदर्भी ब्रान्डची स्रूवात करण्यात येणार

शुट ऑफ द फ्रेम हा छायाचित्रणासाठीचा आंतरराष्ट्रीय प्रस्कार औरंगाबादच्या बैज् पाटील यांना जाहीर

वाजता खेळला जाणार महाराष्ट्रासह केरळ कर्नाटक आणि ग्जरातमध्येही अतिवृष्टीनी लोक मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले आहेत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगलीतील बचाव कामांचा काल आढावा घेतला स्थानिक प्रशासनाव्यतिरिक्त राष्ट्रीय आपती निवारण दल महाराष्ट्र राज्य आपती प्रतिसाद पथक लष्कर नौदल आणि वायू दलाबरोबरच तटरक्षक दलही या मदत आणि बचाव कार्यात सहभागी असल्याची माहिती त्यांनी सांगली इथं पत्रकार परिषदेत दिली

आपतीमधील मृतांच्या नातेवाइकांना पूर्वी दीड लाखाची मदत दिली जायची ती आता पाच लाख रुपये करण्यात आली आहे अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली

गेल्या पाच दिवसांत महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागांमधून चार लाखांहन अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे

दरम्यान महाराष्ट्र कर्नाटक आणि केरळ राज्यातील प्रग्रस्त भागांमध्ये पोहोचविण्यात येणा या मदत आणि पुनर्वसन साहित्यावर कोणतंही श्ल्क न आकारण्याचा निर्णय रेल्वे विभागानं घेतला आहे या संदर्भात रेल्वे मंत्रालयानं आपल्या सर्व महाव्यवस्थापकांना निर्देश जारी केले आहेत त्यानुसार सर्व सरकारी आणि बिगर सरकारी संस्था प्रग्रस्त आगांमध्ये मदत साहित्य पोहचविण्यासाठी नोंदणी करू शकतात

सांगली आणि कोल्हाप्र जिल्हयातील प्रग्रस्तांच्या मदतीसाठी भंडारा जिल्हयातील नागरिकांनी पूढ येवून आवश्यक ती मदत सढळ हस्ते रोखए डिडि वा वस्तू स्वरूपात करावी अस आवाहन जिल्हाधिकारी डॉ नरेश गिते यांनी केले आहे

शरद पवार यांच्या समवेत प्रग्रस्त सांगली सातारा जिल्ह्याचा दौरा केला कॉग्रेस पक्षाच्या अध्यक्ष निवडीचा निर्णय पून्हा एकदा लांबणीवर पडला असून हंगामी अध्यक्ष म्हणून पक्षाची ध्रा प्न्हा सोनिया गांधी यांच्याकडे देण्यात आली राहल गांधी यांनी पक्षाध्यक्ष पदाला नकार देत आपली भुमीका ठाम ठेवल्यानं प्न्हा हे पद हंगामी स्वरूपात सोनिया गांधी यांच्याकडे आलं आहे अखिल भारतीय कॉग्रेस समिती जोपर्यंत नवा पक्षाध्यक्ष निय्क्त करत नाही तोपर्यंत सोनिया गांधी पक्षप्रम्ख म्हणून काम पाहतील असं कॉग्रेस प्रवक्ते रणदीप स्र्जेवाला यांनी सांगितलं अनेक नेत्यानी अनेक राज्यप्रम्खांनी तसंच खासदारांनी राहल गांधी यांच्याच नावाला पसंती दिली असून राहल गांधी यांनी आपल्या निर्णयाचा फेरविचार करण्याची विनंती केली आहे

ते आज चेन्नई इथं उपराष्ट्रपती एम

यावेळी माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांची प्रम्ख उपस्थिती होती नायडू हे राज्यसभेचे सभापती पद प्रभावीपणे सांभाळत असून त्यांच्या उपस्थितीत सदनाचं कामकाज अत्यंत क्शलतेनं पार पाडण्यात येतं तसंच नायडू यांचा सर्वच सदस्य राजकीय पक्षाच्या पलीकडे जाऊन एक व्यक्ती म्हणून सन्मान करतात असं जावडेकर यांनी यावेळी सांगितलं नायड् कायमच देशहिताचा विचार करत असल्याने विविध प्रसंगी त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाने कायम पाठिंबा दिला असल्याचं गृहमंत्री अमित शाह यावेळी म्हणाले

येत्या पाच वर्षात भारताला शिक्षणामध्ये जगात अग्रणी बनविण्यात भारतीय तंत्रज्ञान संस्था महत्वाची भूमिका बजावेल असं केंद्रीय मन्ष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी म्हटलं आहे

आकाशवाणी आणि द्रदर्शन आरतीय संस्कृती आणि शास्त्रीय संगीताचं जतन करीत आहे असे गौरवोद्गार प्रसारभारतीचे अध्यक्ष ए सूर्यप्रकाश यांनी काढले नवी दिल्ली इथं ओडिशा पत्रकारिता प्रस्कार वितरण समारंभाच्या वेळी उपस्थितांना संबोधित करताना ते आज बोलत होते संसदेनं भारताचा वारसा आणि विविधता यांचं जतन करण्याची जबाबदारी प्रसारभारतीकडं सोपविली आहे खासगी वाहिन्या केवळ मनोरंजनात्मक कार्यक्रमावर अर देत असताना आकाशवाणी आणि दूरदर्शन भारतीय संस्कृतीला चालना देत आहे असं ते यावेळी बोलताना म्हणाले ग्रामीण आणि शहरी आगातील महिलांना स्वयंरोजगार उभारण्यासाठी बचतगट स्थापित करुन महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून कर्ज वितरीत केलं जात यासाठी महिलांनी पुढाकार धेऊन स्वतरूचा ग्रामोद्योग उआरुन इतर महिलांना रोजगार उपलब्ध करुन दिला पाहिजे महिला बचत गटाव्दारे निर्मित उत्पादनांना चांगली बाजारपेठ मिळण्यासाठी अॅमेझॉन सारख्या कंपनीमध्ये त्यांचे उत्पादन पाठविण्यात येणार आहे

अनिल बोंडे यांनी काल सांगितले मोर्शी इथं महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्यावतीने आयोजित वार्षिक सर्वसाधारण सभा आणि मेळाव्याचे उद्घाटन डॉ बोंडे यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते

बोंडे म्हणाले की क्ठलेही काम करण्याची शक्ती महिलांमध्ये असते आज प्रत्येक क्षेत्रात महिलांनी आपला ठसा उमटविला असून त्या अग्रेसर आहे घरकामासोबतच महिलांनी बचतगट तयार करुन लघ्उद्योग उभारला तर गटातील प्रत्येक महिलांची आर्थिक स्थिती सुधारते असं ते म्हणाले राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी राज्यातल्या नागरिकांना बकरी ईद निमित श्भेच्छा दिल्या आहेत ईद उल झुहा हा पवित्र सण पूर्ण श्रध्दा आणि समर्पण आवनेचा संदेश देतो हा सण साजरा करताना दान धर्म तसंच उपेक्षित वर्गाच्या कल्याणाचा उदात विचार केलेला आहे असं राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे वन्यजीव क्षेत्रातील छायाचित्रणासाठी दिला जाणारा शूट ऑफ द फ्रेम हा प्रतिष्ठेचा आंतरराष्ट्रीय प्रस्कार औरंगाबाद इथले वन्यजीव छायाचित्रकार बैजू पाटील यांना जाहीर झाला आहे डिसेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियात या प्रस्कारानं बैजू यांना गौरवलं जाणार आहे सूवर्ण पदक दीड लाख रुपये रोख रक्कम आणि प्रशस्तीपत्र असं या प्रस्काराचं स्वरूप आहे राजस्थानातल्या रणथंबोर राष्ट्रीय उद्यानात त्यांनी पिसारा फुलवून नाचणाऱ्या मोरासमोर थबकलेल्या अस्वलाचं छायाचित्र टिपलं होतं या छायाचित्रालाच हे पारितोषिक जाहीर झालं आहे कृषीक्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे तसेच विदर्भात शिक्षणाचा पाया रोवणारे स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री डॉ पंजाबराव देशमुख यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी राजशिष्टाचार विभागाकडून केंद्र सरकारला प्रस्ताव सादर करण्यात येईल अशी ग्वाही राज्याचे कृषी मंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ अनिल बोंडे यांनी दिली अमरावती इथं आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते मनूष्य बळ खात्याचे केंद्रीय राज्यमंत्री तथा खासदार संजय धोत्रे खासदार नवनित रवि राणा यावेळी उपस्थित होते

याप्रसंगी जिल्हा वनअधिकारी प्रभूनाथ श्क्ल पोस्टमास्टर जनरल रामचंद्र जायभाये यांच्यासह टपाल विभागाचे अन्य अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते

भारतीय वेळेन्सार संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरूवात होईल

हा विक्रम मोडल्यास विराट कोहली अशा प्रकारच्या खेळीत मियादादच्या पुढे आपलं स्थान निश्चित करेल यापूर्वीचा पहिला सामना वाईट हवामान आणि पावसामुळं रद्द करण्यात आला होता आकाशवाणीवरून या सामन्याचं थेट समालोचन एफ

रेनबो आणि य्टयूब वाहिनीवर ऐकता येणार आहे हैद्राबाद खुल्या बी

एफ बॅडमिंटन स्पर्धेत आज भारताचा आघाडीचा बॅडमिंटन पटू सौरअ वर्मा पुरूष एकेरीच्या अंतिम सामन्या सिंगापूरच्या लो किन यू विरूध्द खेळणार आहे सातव्या मानांकित सौरभनं मे महिन्यात स्लोव्हेनिया आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकली होती दरम्यान महिला दुहेरीची जोडी अश्विनी पोनप्पा आणि एन सिक्की रेड्डी यांनी हॉगकोंगच्या फॅन का यॅन आणि व् यी टिंग जोडीला पराभूत करून प्रथमच या स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळविलं आहे शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती गरजुंपर्यंत पोहोचवण्यासाठी शासकीय योजनांच्या महाशिबिराचे आयोजन ब्लढाणा इथं करण्यात येणार आहे तरी या महाशिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी यंत्रणांनी सहकार्य करावे असे आवाहन प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश मर्हेद्र के महाजन यांनी केले